देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे अशी माहिती रत्नागिरी सिंधूदर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची कल्पना आहे छोट्या मोठ्या आजारांकरता ग्रामीण भागातले रुग्ण आपल्या फॅमिली डॉक्टरशी नेहमी संपर्क साधत असतात डॉक्टरांनाही त्यांच्या परिसरातल्या रुग्णांविषयीची माहिती असते हे लक्षात घेऊन त्यांच्यामार्फत कोरोनाची काळजी घेण्याबाबत प्रयत्न केले तर विषाणूच्या प्रसाराला आळा बसेल असं राऊत म्हणाले ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांचं प्रबोधन केलं जाणार असून सर्व उपचार पद्धतींच्या मोहिमेत त्यांना सहभागी करून घेतलं जाणार असल्याचं ते म्हणाले

यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांना मिळणारा विकासनिधी खर्च करावा असंही न्यायालयानं सूचवलं कोरोना चाचण्यांसंदर्भात पीठानं स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं या सूचना केल्या

यामुळे रुग्णांच्या कोरोनाविषयक स्थितीचं लवकर निदान व्हायला आणि बाधितांना लवकरात लवकर कोविड रुग्णालयात दाखल करायला मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे

हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहन व्यावसायिकांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे लक्ष वेधलं

त्यात महाराष्ट्राखेरीज दिल्ली गुजरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे नवीन नियोजनान्सार रेमडेसीवीरचा अखंडित पुरवठा राज्यांना होईल आणि कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असं गौडा यांनी सांगितलं

हे इंजेक्शन शहरातल्या नामांकित क्राईस्ट रुग्णालयातून बाहेर विक्रीसाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली परभणी इथल्या माधव अशोक शेळके यालाही औरंगाबाद पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी सोलापूर धुळे महामार्गावर अटक केली शेळके याची पत्नी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असल्यानं तिच्यामार्फत शेळके यानं हे इंजेक्शन मिळवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे

त्यांचे घुगऱ्या गोधडी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत

यासाठी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल असं ते म्हणाले

यामुळे भारताचे आता आठ कुस्तीगीर या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत